आमचं सरकार सत्तेवर आलं तर शेतकऱ्यांना कर्ज तसंच शेतीची वीज बील माफी पाणी जात नाही तिथं सिंचन व्यवस्था निर्माण करणं सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार अशी आधासनं चव्हाण यांनी दिली बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं भाजपा प्रवेशापूर्वी मुंदडा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलब्रारे पाठवला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केज विधानसभा मतदार संघातून मुंदडा यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली होती मुंदडा या माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव श्वें उमटले कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव ॐ कांदा लिलाव बंद पाडला तसंच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या याचिकेच्या सुनावणीतून सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी अंग काढून घेतलं आहे नवलखा यांच्याविरुद्धचा एफ आय आर रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे

त्यावेळी गोगोई यांनी त्रिर पीठाकडे ही सुनावणी वर्ग करायला सांगितलं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नवलखा यांच्याबरोबरच वरबरा राव अरुण फेरिरा वर्नन गोन्साल्वीस आणि सुधा भारझाज हे देखील आरोपी आहेत

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा श्राारा देण्यात आला आहे मराठीसह हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

गावदेवी धिल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा क्षास घेतला

शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली कालिया ही भूमिका आणि संवाद विशेष गाजले होते जबान संभालके या दूरदर्शनवरच्या गाजलेल्या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं मराठी बरोबच जिजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता

बार्शी अर्बन बॅकेचे अध्यक्ष पांगरी अल्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं त्यांच्या पार्थिव देहावर आंबेजवळगे क्षें अंत्यसंस्कार होणार आहेत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यात हा अपघात झाला श्याम होळे असं मृत तरुणाचं नाव असून संतप्त जमावानं मंत्र्यांच्या वाहनाचं नुकसान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे भारताचा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर यानं मालदिवची राजधानी माले ॐ झालेल्या मालदिव आंतरराष्ट्रीय बॅडमिन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला भूपृष्ठावरुन मारा करणा या ब्रह्योस या अतिवेगवान क्षेपणास्त्राची चाचणी आज ओदिशात बालासोर धिं यशस्वी झाली